निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात यात्रांचा पूर आल्याची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कालपासून अमरावती जिल्ह्याच्या मोझरी इथून सुरू झालेली महाजनादेश यात्रा आज दुसऱ्या दिवशी नागपूरात दाखल झाली शहरातील प्रमुख भागामध्ये विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांनी यात्रेचं स्वागत केलं दरम्यान आज काटोल आणि सावनेर इथं मुख्यमंत्री जाहीर सभा घेणार आहेत विदर्भात गेल्या पाच वर्षात सिंचनासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली तसंच पायाभूत सुविधाही सुधारल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आज ते वर्ध्यात पत्रकार परिषदेत बोलत होते तेलंगणाला वाहून जाणारं पाणी पश्चिम विदर्भ आणि बुलडाण्याच्या चार अवर्षणग्रस्त भागांपर्यंत पोचवू असं मुख्यमंत्री म्हणाले पुढील पाच वर्ष राज्याला दुख्काळापासून मुक्त करण्यासाठी काम करू असं ते म्हणाले ईव्हीएमला दोष देण्याऐवजी विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा टोलाही त्यांनी लगावला

शेतकऱ्यांच्या आत्महत्याए रोजगार निर्माणए शेतकऱ्यांना कर्ज प्रवठाए आदिवासींचं कल्याण या सर्वच बाबतीत सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला गेल्या पाच वर्षात महिलांवरील अत्याचार वाढले असूनए ग्न्हेगारीचं प्रमाण वाढलं असल्याचं ते म्हणाले मेक इन इंडिया अंतर्गत कोणतीही नवीन ग्रंतवणूक आली नसून रोजगाराचा प्रश्न बिकट बनला असल्याचे त्यांनी सांगितलं

हा निर्णय रदुद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला देशातून क्रपोषण निर्मूलनासाठी लोकचळवळ उभी करण्याचं आवाहन लोकसभाध्यक्ष ओम विर्ला यांनी केलं आहे ते आज लोकसभेत बोलत होते मातांना पोषण आहार पुरवल्यास वालकांचं कुपोषण होणार नाही याकडं लोकसभाध्यक्षांनी लक्ष वेधलं हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या पोषण अभियानाच्या उत्तम अंमलबजावणीची गरजही त्यांनी व्यक्त केली महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी यासंदर्भात बोलताना एक ते सात ऑगस्टपर्यंत पाळला जाणारा स्तनपान सप्ताह गांभीर्यान पाळला जावा बालकांना जन्मापासून तासाभरात आईचं दूध मिळेल यासाठी सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जनजागृती करावी असं नमूद केलं

या योजनेअंतर्गत या चार राज्यांतील अन्रसुरक्षा पत्रिकाधारक कुटुंबं कोणत्याही रेशन दुकानातून अनुदानित तांदूळ आणि गहू खरेदी करू शकतील ही सुविधा मिळण्यासाठी त्यांच्या शिधापत्रिका आधारकार्डशी जोडण्यात येतील पुढील वर्षीपर्यंत ही योजना देशाच्या सर्वच राज्यात राबविण्यात येणार असल्याचे संकेत सरकारनं दिले आहेत

आज मुंबईत सर्व विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार छगन भुजबळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते ईव्हीएममुळे शंकेला वाव राहतो यामुळं विधानसभा निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाव्यात अशी मागणी या पक्षांनी केली मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास असेल तर मतपत्रिकेवर मतदान घेष्यास हरकत काय असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला दरम्यान ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असून ती कथीही चुकीचं मत नोंदवू शकत नाहीत तसंच त्यांच्याकडून सुरक्षेचा भंग करणं अशक्य आहे त्यामुळं नागरिकांनी ईव्हीएमविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केलं आहे

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या हेतूनं वन विभागानं शेतकऱ्यांना वनशेतीकडे वळण्याचं आवाहन केलं होतं त्यास राज्यातील शेतकऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे वृक्षलागवड मोहिमेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढावाए त्यातून सामान्य माणसाला रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशानं नियोजन विभागानं भमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थींच्या शेताच्या बांधावर आणि शेतजमीनीवर वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन शेती फ़लवण्याचा निर्णय घेतला आहे यात अल्पभूधारक म्हणजेच दोन हेक्टर क्षेत्र असणाऱ्या विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा समावेश आहे इच्छुक लाभार्थींना वनशेती योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर ते संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करू शकतातए अशी माहितीही त्यांनी दिली आहे

अत्रे यांची चांगुणाश्वही कादंबरी रसिकांना अमरावती आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे

भूमिप्त्रांवर अन्याय होऊ नयेए यासाठी हे धोरण अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

लोकशाही दिनानिमित ताल्कास्तरावर तक्रार निवारण दिनामध्ये नोंद करण्यात आलेल्या परंतु एका महिन्यात तक्रारीचं निवारण न झालेल्या तक्रारीए अडचणी आणि गाऱ्हाणी जिल्हाधिकारी ऐकतील गोंदिया जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळानं बचतगटाची मोठी चळवळ स्रु केली आहे

मोसमी पावसानं राज्यात सर्वत्रच चांगलाच जोर पकडला आहे गडचिरोलीत काल रात्रीपासूनस्रु असलेल्या म्सळधार पावसाम्ळे पर्लकोटा नदीला पूर आला असूनए भामरागड ताल्क्याचा संपर्क त्टला आहे संपर्क त्टण्याची पाच दिवसांतील ही द्सरी वेळ आहे दरम्यानए आज सकाळी देसाईगंज येथे वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू झाला

त्याम्ळे प्न्हा रहदारी बंद झाली असूनए शंभर गावांचा संपर्क त्टला आहे तसेच क्डकेली नाल्यालाही पूर आल्याने हेमलकसा आलापल्ली हा मार्गही प्न्हा बंद झाला आहे

धरणातील जलसाठा वाढल्यामुळं काल धरणाचे दोन दरवाजे अडीच सेंटीमीटर एवढे उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागपुरातही आज सलग चवथ्या दिवशी पावसाची रिपरिप कायम आहे दरम्यान राज्यात येत्या दोन दिवसात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे

नागरिकांनी भेट देतेवेळी हैंड बेंग कॅमेरा तथा मोबाईल फोनसोबत आणू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत भारताचे सात्वीक साईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बँडमिंटन स्पर्धेच्या पुरूष दुहेरीच्या उपांत्यफेरीत स्थान मिळवलं आहे रशियातील उमाखानव स्मृती आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्षेत भारताच्या गौरव सोलंकी आणि गोविंद साहनी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे